पॅरालिंपिक स्पर्धेसाठी तीन भारतीय खेळाडू पात्र महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी पुरेशा पाठबळाचं पत्र सादर करण्यात शिवसेना अपयशी ठरल्यानं आणि त्यासाठी मुदतवाढ द्यायला नकार दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकार स्थापन करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसला विचारणा केली आहे राज्यपालांचं बोलावणं आल्यानंतर काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पारील तसंच अजित पवार छगन भुजबळ धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पार्पील यांनी राज्यपालांची भेठ घेऊन चर्चा केली या पक्षाला आज रात्री साडे आठ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे या संदर्भात काँग्रेसशी चर्चा करून निर्णय राज्यपालांना कळवला जाईल असं जयंत पार्शील यांनी बातमीदारांशी बोलतांना सांगितलं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली सरकार स्थापनेबाबत प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पांक्रि के

वेणुगोपाल आणि मल्लिकार्जुन खरगे यांना सोनिया गांधी यांनी अधिकार दिले असून हे तिन्ही नेते त्यासाठी आज मुंबईत येत आहेत त्याआधी सकाळी सोनिया गांधी यांनी पक्षाच्या गाभा समितीचं सदस्य ए के अँजी आणि वेणूगोपाल यांच्याशी चर्चा केली

शिवसेनेचे अरविंद सावंत यांचा केंद्रीय अवजड उद्योग खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शिफारशीवरुन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला आहे या खात्याचा अतिरिक्त कार्यभार माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपवला आहे अरविंद सावंत यांनी काल आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता

भारतातल्या उद्योगपतींचं एक मोठं शिष्टमंडळही या व्यापार मंचात सहभागी होत असल्याची माहिती ब्रिक्स व्यापार परिषदेच्या बैठकांशी संबंधित असलेल्या फिक्की या संघजेच्या एका अधिकाऱ्यानं दिली भारतातले आणि ब्रिक्स समूहामधल्या तिर देशांमधले प्रमुख उद्योगपती परस्परांसोबत आणखी जास्त व्यापार संधीची चाचपणी करतील या संदर्भात काल ब्रासिलिया धिं झालेल्या ब्रिक्स देशांच्या व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत एक ब्रिक्स सामंजस्य करार करण्यात आला

त्यासाठी काल श्रीनगर ते बारामुल्ला मार्गावर यशस्वी चाचणी घेतल्याचं उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं

श्रीनगर ते बनिहाल या मार्गावरच्या रेल्वे सेवाही लवकरच प्प्या प्प्यानं सुरु होतील असं या अधिकाऱ्यांनी सांगितलं

जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांनी जम्मूमधल्या आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणक्षेत्राचा आढावा घेतल्यानंतर या अहवालाविषयी माहिती दिली जम्मू कश्मीरमधे आरोग्य देखभाल क्षेत्राशी संबंधित पायाभूत सेवासुविधांचा विकास करण्यावर त्यांनी भर दिला

जम्मू कश्मीरच्या नागरिकांसाठी लष्कर विविध सद्भावना तसंच संपर्क कार्यक्रमांच आयोजन करत आहे जम्मूतल्या रामबान जिल्ह्यातल्या सेरनी शिं वैद्यकिय शिंबिराचं आयोजन लष्करानं केलं होतं याअंतर्गत वैद्यकिय पथकानं रोगनिदान तसंच औषध प्रवठा या सेवा दुर्गम भागातल्या नागरिकांपर्यत पोचवल्या यामुळे दुर्गम भागातल्या नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणींची नोंदही लष्कराला घेता आली स्थानिक समस्याची दखल घेतली जावी म्हणून ही नोंद योग्य त्या ठिकाणी पोचवण्यासाठी लष्कराला याचा उपयोग होईल जम्मू कश्मीरमधे आज सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले गंदरबल जिल्ह्यातल्या उलान भागात ही चकमक उडाली सार्वजनिक प्रसारणसेवा दिन आज साजरा केला जात आहे

फाळणीनंतर हरयानामधे कुरुक्षेत्र श्व आश्रय घेतलेल्या विस्थापितांना उद्देशून त्यांनी आकाशवाणीवरुन भाषण केलं होतं या दिनानिमित्त आकाशवाणीच्या नवी दिल्ली श्रिल्या कार्यालयात आज अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत

जयेश संघानी आणि केतन लकडावाला अशी त्यांची नावं असून हा घोटाळा झाला त्यावेळी या बँकेचे वैधानिक लेखापरीक्षक म्हणून या दोघांनी काम केलं होतं बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगनमत करून हे गैरव्यवहार लपवण्यामध्ये या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचा पोलिसांचा संशय आहे

प्रकाश पर्वानिमित्त पंजाबमधली अनेक शहरं रोषणाईनं उजळून निघाली आहेत अमृतसरमधलं सुवर्णमंदिर फुलांच्या आकर्षक सजावीीनं सजलं आहे नगर कीर्तनं लंगर यासारखे अनेक कार्यक्रम आज दिवसभर होणार आहेत केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर आज नांदेडमधल्या हुजूरसाहेब सचखंड गुरुद्वाराला भे देणार असून लंगरमधे सहभागी होणार आहेत

गुरुनानक यांच्या जीवनावर आधारित आयोजित प्रदर्शनाला ते भे देणार आहेत केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रकाशपर्व सोहळा साजरा होणार आहे यानिमित्त दुबईतल्या भारतीय उच्चायुक्तालयावर रोषणाई केली आहे नेपाळमधेही विविध ठिकाणी आज भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत गुरुनानक देव यांचा जन्म चौदाशे एकोणसत्तरमधे कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता त्यामुळे दरवर्षी हा दिवस प्रकाशपर्व म्हणून साजरा केला जातो

कार्तिक पौर्णिमेच्या मुहूर्तावर गंगा तसंच तिच्या उपनद्यांवर स्नानासाठी लाखो भाविकांची गर्दी जमली आहे कार्तिक पौर्णिमा गुरूनानक जयंती आणि देव दिपावली या तीन सणांच्या निमित्तानं होणारी गर्दी लक्षात घेऊन उत्तर प्रदेशात प्रशासनानं चोख सुरक्षाव्यवस्था ठेवली आहे जागतिक दिव्यांग एथलेिक्स स्पर्धेत सुंदर सिंग गूर्जरनं पुरुषांच्या भालाफेक प्रकारात विजेतेपद पाकावत प्रेकियो पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी भारताला कोत्त मिळवून दिला आहे

याच स्पर्धेत योगेश कथुनिया यानं पुरुषांच्या थाळीफेक प्रकारात रौप्यपदक पकावलं त्यामुळे भारताची पदक संख्या पाच झाली असून त्यात दोन सुवर्ण दोन रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे